म्ख्यमंत्री महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनविणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला मुख्यमंत्र्यांनी काल मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांच्या कोविड परिस्थितीचा द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते माझे क्ट्ंब माझी जबाबदारी या महत्वाकांक्षी मोहिमेचा दर्जा चांगला ठेवून ती परिणामकारक करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबिले आहेत त्याचं ठाकरे यांनी कौतूक केलं सर्व विभागांमध्ये आरटी पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवणे आवश्यक असल्याच ते म्हणाले

आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येणार आहे त्यानंतर लगेचच या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद प्रसारित होणार आहे भाजपा आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार समाजाच्या प्रत्येक थरातल्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र भाजपाच्या वतीनं काल राज्यात आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाला सुरुवात झाली या अभियानाचा प्रारंभ करताना ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेमुळे येत्या काळात केवळ देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपल्याला अनेक महत्वाचे बदल झाल्याचं दिसून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कोरोनामुळे उत्पादनाशी संबंधित अनेक कंपन्या चीन सोडून जात आहेत ही भारतासाठी मोठी संधी असून आपण त्याचा लाभ घ्यायला हवा असं ते म्हणाले याद्रष्टीनं केंद्र सरकारनं लघ् उद्योग कृषी क्षेत्र आणि कामगारांसाठी अनेक धोरणात्मक निर्णय आणि कायदे केले असल्याचं सांगून त्याविषयीची माहितीही फडणवीस यांनी दिली

मराठवाड्यातील पिकांची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे कालपासून दोन दिवस मराठवाडा दौऱ्यावर आहेत त्यांनी काल औरंगाबादमधील कन्नड तालुक्यातील नागद शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि तिथल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधला पावसामुळे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल असा विश्वास दिला त्यानंतर त्यांनी औरंगाबादेत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली मागील काही दिवसांत झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करा असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना कृषी मंत्री दादाजी भूसे यांनी आढावा बैठकीत दिले तसेच विमा उतरवलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा मिळवण्यासाठी संबंधित विमा कंपन्यांना लेखी कळवण्याचे निर्देश देण्यात आले औरंगाबादमध्ये आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला

ध्रळे शिरपूर साक्री आणि शिंदखेडा या चारही तालुक्यांमधील हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके अतीवृष्टीमुळे बाधित झाली असल्याने पिकांच्या नुकसानींचे त्वरीत पंचनामे करुन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होवू लागली आहे

पावसामुळे कापूस ज्वारी बाजरी मका कांदा पपई ऊस केळी सोयाबीन कडधान्य भाजीपाला आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे ध्रळे तालुक्याचे आमदार कुणाल पाटील यांनी देखील ध्रळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतात जावून नुकसानीची पाहणी केली या वेळी शेतकऱ्यानी जिल्हाधिकार्यांना सडलेले कापसाचे बोंडे दाखवत कैफियत मांडली आमदारांच्या भेटीनंतर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल त्वरित सादर करण्याची सुचना केली प्राथमिक अहवालानंतर लगेच पंचनाम्याचे आदेश देण्यात येतील तसेच जून ते सप्टेंबर दरम्यानच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी ध्रळ्याहून नीतीन जाधव जालना अतिवृष्टी जालना जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जून ते अॅगस्ट या तीन महिन्यात पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागानं पूर्ण केले आहेत

या नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले आहेत नांदेड अतिवृष्टी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात या महिन्यात अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे या अतिवृष्टीमुळे तालूक्यातील सोयाबीन कापूस म्ग उडीद ज्वारी तूर तसेच ऊस आणि केळी या पिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे या अतिवृष्टीत अनेक घरं पडली नदी नाल्यांना आलेल्या पुरात जनावरं पाण्यात वाहून गेली मृत्यूमुखी पडली यवतमाळ अतिवृष्टी संततधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतमालाचे नुकसान झाले असून सोयाबीनला चांगलाच फटका बसला आहे अमरावती वर्धा बुलढाणा आदी जिल्ह्यातही शेतमालाचे नुकसान झाले आहे

या वाहनास जिल्हा कृषि अधीक्षक अधिकारी रविशंकर चलवदे यांनी हिरवा झेंडा दाखवला नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील हळद निर्यात करण्यासाठी दोन कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे

यात महाराष्ट्रातून मुंबई आणि पुण्यातल्या चार शास्त्रज्ञांचा समावेश आहे

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमात सीएसआयआरचे महासंचालक डॉ शेखर मांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली

अभियांत्रिकी विज्ञान श्रेणीमध्ये पुण्यातल्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या रासायनिक अभियांत्रिकी आणि प्रक्रिया विकास विभागाचे शास्त्रज्ञ डॉ अमोल कुलकर्णी आणि मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ किंशुक दासगुप्ता यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे तसंच आपल्या कार्यकतृत्वाने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवणाऱ्या मुंबईतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या दोन वैज्ञानिकांनी दोन वेगवेगळया श्रेणींमध्ये हा प्रस्कार पटकावला आहे संस्थेच्या पृथ्वी विज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ सुर्येंद्र दत्ता यांना पृथ्वी वातावरण समुद्री आणि ग्रह विज्ञान श्रेणीमध्ये तर गणित विभागाचे शास्त्रज्ञ डॉ

आनंदवर्धन यांना गणिती विज्ञान श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे पिनाका कारगिल युद्धात महत्वाची भूमिका बजावलेल्या भारतीय बनावटीच्या पिनाका अग्नीबाण शस्त्र प्रणालीच्या दस्ताऐवजांच संरक्षण आणि विकास संस्थेकडून अर्थात डीआरडीओ कडून संरक्षण सामग्री गुणवत्ता संचालनालयाकडे म्हणजेच डीजीक्यूऐ शुक्रवारी हस्तांतरण करण्यात आलं

सतिश रेड्डी यावेळी द्रदृश्य पद्धतीने उपस्थित होते यामुळे पिनाका क्षेपणास्त्र प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा पार पडला आहे ऐक्या याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था अर्थात एआरडीए या डीआरडीओच्या एका प्रयोगशाळेने पिनाका अग्नीबाण यंत्रणेची निर्मिती केली

या क्षेपणास्त्राच्या गुणवत्तेची जबाबदारी आतापर्यंत डीआरडीओकडे होती मात्र या क्षेपणास्त्र निर्मितीची सर्व टप्पे पार पडल्याने डीआरडीओने या क्षेपणास्त्राचे सर्व दस्ताऐवज संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण सामग्री गुणवत्ता संचालनालयाकडे हस्तांतरित केले आहेत पिनाक अग्निबाण आणि त्याची भूमीलगतची प्रणालींचे सध्या आय्ध निर्मिती कारखाने भारत इलेक्ट्रॉनिक भारत अर्थमूव्हर टाटा पॉवर आणि एल अँड टी डिफेन्स येथे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरु आहे पिनाका ही मल्टी बॅरल रॉकेट लाँचर सिस्टीम आहे

कारगील युद्धात या क्षेपणास्त्राच्या साह्याने उंच डोंगरावरील शस्त्रच्या मोक्याच्या ठिकाणी मारा करता येणे शक्य झाले होते आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे पुणे प्रबोधन रस्त्यावर धावणाऱ्या वाहन चालकावर केवळ दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा त्यांना वाहतुकीचे नियम आणि अपघाताची नेमकी कारणे समजावून सांगितली तर नेमकी हीच गोष्ट सिंधुदुर्गचे वाहतूक पोलीस करताहेत अर्थात त्यामुळे अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल असा त्यांना विश्वास आहे महामार्गावर धावणाऱ्या वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांच्याकडून पुन्हा चूक घडू नये म्हणून प्रबोधन करण्यावर भर देण्याचे आदेश नवनियुक्त अपर पोलीस महासंचालक डॉ

त्या अनुषंगान सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली कसालच्या महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पथकान अंमलबजावणी सुरू केली आहे महामार्गावर पोलीस दंडात्मक कारवाई ऐवजी कसूरदार वाहन चालकांना प्रबोधन करताना दिसून येत आहेत यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक अरुण जाधव यांनी दिली रस्त्यावर धावणाऱ्या वाहन चालकावर केवळ दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा त्यांना वाहतुकीचे नियम आणि अपघाताची नेमकी कारणे समजावून सांगितल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल केवळ दंडात्मक कारवाई हा अपघात नियंत्रणासाठी प्रभावी इलाज नाही त्यामुळे महामार्ग पोलिसांकडून वाहनचालकांच अशाप्रकारे प्रबोधन करण्यात येत असून त्यामुळे अपघाताचं प्रमाण नक्कीच कमी होईल असा विश्वास वाहतूक शाखेच्या या टीमनं व्यक्त केलाय

नाशिक मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवून द्यावी असं आवाहन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी काल नाशिकमध्ये बोलताना केलं नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या राज्यस्तरीय प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते छत्रपतींच्या वेगवेगळ्या गाद्यांविषयी नेहेमीच चर्चा होते मात्र या दोन्ही गाद्या एकत्र आहेत उगाच कोणी भांडणे लावू नयेत असंही ते म्हणाले

मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायाधीश जी

कुलकर्णी यांच्या खंडपीठानं काल एक याचिकेवर स्नावणी देताना काल हा निकाल दिला विद्यार्थ्यांनी यासंदर्भात विद्यापीठाच्या कुलगुरूशी संपर्क साधावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न स्वरूपाच्या असल्यानं त्यासाठीचं प्रशिक्षण विद्यार्थी आणि शिक्षकांना देणं गरजेचं होतं असं याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं पथकर विक्रेते राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत परभणी जिल्ह्यातील पूर्णा नगर परिषदेच्या वतीने शहरातील पथ विक्रेते आणि फेरीवाले यांच्या सर्वेक्षणाला काल सुरुवात करण्यात आली नगरपालिका हद्दीतील सर्व पथ विक्रेते आणि फेरीवाले यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी केलं आहे

नवी मुंबई पोलिसांच्या वतीने हुतात्मा स्मृतीस्तभाजवळ बंद्कीच्या तीन फैरी झाडून आणि बिगुल वाजवून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली हवामान मराठवाड्यातल्या सर्वच जिल्ह्यांत गेल्या काही दिवसानपासून पावसाचा जोर वाढला आहे आजही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विदर्भर तुरळक ठिकाणी तर कोकणात बर्याच ठिकाणी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार